नागपूर मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

महाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविका राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित

भारताचा ऑस्ट्रेलियावर कसोटी मालिकेतला ऐतिहासिक विजय

यावेळी सावर्जानक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील सावर्जानक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले काँ नागपूर मुंबई द्रतगती समृद्धी महामागासाठीचं भूसंपादनाचं काम पूण झालं आहे हा देशातील महत्वाचा रस्ता प्रकल्प आहे

यावेळी बँकेच्या प्रार्तानधींनी चचत सहभाग घेतला सामान्य श्रेणीत येणाऱ्या परंतु आर्थिकदृष्या मागास वर्गातील लोकांना नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे

वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात येणार असल्याचं मार्ाहती आर्गण तंत्रज्ञान मंत्री र्रावशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे

त्यांनी सांगितलं कां अपघातात आरोपी असलेलां एखादां व्यक्ती बनावट परवाना बनवून आरोप मुक्त होऊ शकतो परंत् आधार क्रमांक हा परवान्याशी जोडलेला असेल तर बायोमेट्रीकच्या माध्यमातून परवाना खरा कोणाचा आहे हे कळू शकतं आर्गण योग्य ती कारवाई करता येऊ शकते आज राज्यसभेत गुणवत्ताय्रक्त आणि परवडणाऱ्या किमतीतील पारंपारिक भारतीय वैद्यकशास्त्र शिक्षण विधेयक मांडण्यात आलं आय्रष मंत्री श्रीपाद नाईक यांनी हे विधेयक सादर केलं यायोगे देशातील सर्व भागांमध्ये उच्च ग्रुणवत्ताधारक वैद्यकीय व्यवसाय उपलब्ध होतील

या विधेयकाद्वारा होमिओपॅथी डॉक्टरांना अत्याधुनिक वैद्यकीय संशोधन उपयोगात आणता येणार आहे

यायोगे कुष्ठरूग्णांना दिलासा मिळणार आहे उत्तरप्रदेश राज्यानंतर महाराष्ट्रातून सर्वाधिक हज यात्रेकरु हज यात्रेसाठी जात असून हजसाठो यात्रेकरु पार्ठावण्यात महाराष्ट्र द्सऱ्या व्रंमाकावर आहे

आज सकाळी म्रंबई छत्रपती शिवाजी र्टामनसलगत असलेल्या हज हाऊस इथं लॉटरी सोडत कायक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते

महाराष्ट्राला खेलो ईंडिया स्पधचं यजमानपद र्मिळणे हा महाराष्ट्रासाठां गौरव असून यामूळं महाराष्ट्रात एक मोठा क्रींडा महोत्सव आयोजित होत आहे

बॉम्बे जिमखाना इथं खेलो ईांडया स्पधबाबतची मार्ाहती पत्रकारांना देण्यासाठी पत्रकार र्पारषद आयोजित करण्यात आलो होती त्यावेळी त्यांनी हो मार्ाहती दिलों उत्कृष्ट काय करणा या महाराष्ट्रातील पाच अंगणवाडी स्रोवकांना आज कद्रीय र्माहला र्आण बाल र्वकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कारानं गौर्रावण्यात आलं

यावेळी अमरावती जिल्हयात वरूड बाल र्विकास सेवा योजना प्रकल्पांतगत कुरळी अंगणवाडीच्या अचना सालोडे आर्गण टभुलखेडा अंगणवाडीच्या वर्वानता कोसे या अंगणवाडी र्सोवकांना सन्मानीत करण्यात आलं तसंच चंद्रपूर जिल्हयातील वरोरा बार्लावकास योजना प्रकल्पांतगत येनसा अंगणवाडीच्या अंजलां बोरेकर कोल्हापूर जिल्हयातील करवीर प्रकल्पांतगत हनबरवाडी अंगणवाडीच्या अक्काताई ढेरे आर्गाण ठाणे जिल्हयातील मुंब्रा प्रकल्पांतगत रेती बंदर अंगणवाडीच्या स्नेहा क्षिरसागर या अंगणवाडी र्सोवकांना यावेळी सन्मानीत करण्यात आलं

चीन इथून समूद्री मागानं हे कोचेस भारतात आणण्यात आले चीनच्या डर्ाालयन इथं मेट्रो कोचेसचं परीक्षण झालं असलं तरी महा मेट्रो अर्धकाऱ्यांनी चेन्नईत कोचेस आल्यानंतर अनपॅकंग करून पुन्हा कोचेसची पाहणी केलों पॅर्कंगचं काय पूण होऊन चेन्नई इथून हे कोचेस नागपूर करता रवाना झाले आहे

कृषीविषयक विकसित तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणं तसंच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणं हाच या महोत्सवामागचा उद्देश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या महोत्सवाचं उद्घाटन खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते होणार असून कृषी प्रदर्शन परिसंवाद चर्चासत्र आणि धान्य महोत्सव विक्रेते खरेदीदार विक्रेते संमेलन आणि शेवटच्या दिवशी शेतकरी सब्मान समारंभ असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे र्आखल भारतीय सार्ाहत्य संमेलनाच्या उदघाटनाला कोणाला बोलवायचं कोणाला नाहों याचा संपूण ानणय हा संमेलनाच्या आयोजकांचा असून यामध्ये राज्य शासनाचा संबंध नसल्याचं मराठी भाषा विकास मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं यवतमाळ इथं आयोजित करण्यात आलेल्या र्आखल भारतीय सार्ाहत्य संमेलनाला उदघाटक म्हणून इंग्रजी सार्ाहत्यिका नयन तारा सेहगल यांना र्निमंत्रण देण्याच्या र्आण नंतर ते परत घेण्यावरुन वाद सध्या सुरु आहेत यासंदभात कालपासून र्वावध माध्यमांमध्ये उलटसुलट चचा येत आहे यासंदभात राज्य शासनाची र्भूामका स्पष्ट करण्यासाठों मराठों भाषा र्विकास मंत्री यांनी आज पत्रकार र्पारषद घेतलों भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळच्या वतीनं घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नागपूर इथून समानता एक्स्प्रेस ही विशेष भारतदर्शन पर्यटन रेल्वे स्रू करण्यात येणार असल्याची माहिती या मंडळाचे पश्चिम विभागाचे व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी आज पत्रपरिषदेत दिली

या रेल्वेसाठी प्रवाशांची नोंदणी सुरू झाली असून ती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे

सध्याच्या काळात अडचणीत येणारा शेती व्यवसाय फायदयाचा व्हावा यासाठा शेतीपूरक जोडधंदयांची गरज र्मिनमाण झालां आहे त्यामुळं शेतकऱ्यांना देशी गाईच शास्त्रोक्त पद्धतीनं संगोपन करून दूध व्यवसाय फायदेशीर व्हावा यासाठो कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अथात आत्मा वाशीम स्नातकोत्तर पशुवैदर्याकय आर्गण पशुवज्ञान संस्था अकोला महाराष्ट्र पशु आर्मण मत्स्य र्वज्ञान र्वद्यापीठ नागपूर महाराष्ट्र शासन पश्रसंवधन विभाग यांच्या संयुक्त विदयमानं देशी गाईचं शास्त्रोक्त संगोपन या र्यवषयावर वर्वाशम इथं कायशाळा घेण्यात आलां

दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोोवंद यांनी या विजयासाठो भारतीय संघाचं अभभनंदन केलं आहे

आपल्या शहरातील मुलांमध्ये टॅलटची कमतरता नसून आपल्या शहरातील मुलं प्रत्येक क्षेत्रात पुढं यावेत यासाठां आपण प्रयत्नशील आहोत शहरातील नार्गारकांना मुलभूत र्स्रावधा मिळाव्यात यासाठीं आपण सदैव प्रयत्न करतोच मात्र आपल्या शहरातील मुलं क्रीडा आर्ाण सांस्क्रातक क्षेत्रात प्रढं यावेत यासाठी आपण नेहमीच कटोबद्ध आहोत असं प्रातपादन ानतीन गडकरां यांनी केलं नागपूर महानगरपाालका आर्माण एम्यूचर बॉडी र्पबल्डस अर्सोसिएशन नागपूर यांच्या संयुक्त विदयमानं आयोजित महापौर चषक चौथ्या शरोर सौष्ठव स्पधचं काल उद्घाटन झालं उद्घाटनप्रसंगी प्रमुख र्आतथी म्हणून कद्रीय मंत्री र्नितीन गडकरां बोलत होते